मात्र सहाव्या सूचित अंतर्गत असलेल्या काही आदिवासी क्षेत्रात आणि ईशान्य भारतात इनर लाईन पस्मीट असलेल्या प्रदेशाला या विधेयकाच्या कक्षेत समाविष्ट करण्यात आलेलं नाही

पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेश या इस्लामी देशांमध्ये होत असलेल्या धार्मिक अत्याचारांमुळे हे सुधारणा विधेयक मांडण्याची आवश्यकता भासली असं ते म्हणाले गेल्या काही वर्षामध्ये भारताच्या या तिन्ही शेजारील देशांमध्ये अल्पसंख्यांकांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात घटलेली आहे असं ते म्हणाले हे विधेयक मुस्लिम विरोधी नाही असं सांगत शाह यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले हे विधेयक आताच का मांडण्यात आलं या विरोधकांनी अनेकदा उपस्थित केलेल्या प्रशाला उत्तर देताना ते म्हणाले की धर्माच्या आधारावर देशाचं विभाजन झाल्यानंतर हे सुधारणा विधेयक आणणं गरजेचं होतं हे विधेयक आणून भारतातल्या अल्पसंख्यांना लक्ष्य केलेलं नाही असा पुनरुच्चार गृहमंत्र्यांनी केला आपल्या उत्तरात बोलताना शाह यांनी तामिळींचा उल्लेख करत भारताचे माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री आणि श्रीलंकेच्या माजी प्रधानमंत्री सिरिमाओ भंडारनायके यांच्यात झालेल्या करारानुसार लाखो निर्वासित तामिळींना भारतीय नागरिकत्व देण्यात आलं होतं असं त्यांनी नमूद केलं ईशान्येकडील सर्व राज्यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला असून या राज्यांची चिंता दूर करण्यात आली आहे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कोणत्याही परिस्थितीत लागू केली जाईल असं अमित शाह यांनी या चर्चेला उत्तर देताना सांगितलं लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे अत्यंत गंभीर आणि विस्तृत चयेनंतर लोकसभेत हे विधेयक मंजूर करण्यात आलं असं काल रात्री उशीरा केलेल्या ट्विटमध्ये प्रधानमंत्र्यांनी सांगितलं प्रस्तावित नागरिकत्व सुधारणा कायदा शतकानुशतकांच्या भारतीय एकात्मतेची परंपरा आणि मानवी मूल्यांच्या विश्वासावर आधारित आहे असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदार आणि विविध पक्षांचे नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत या विधेयकाच्या सगळ्या पैलूंसंदर्भात स्पष्टपणे भूमिका मांडल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांची प्रशंसा केली आहे नागरी सुधारणा विधेयक पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानातल्या अल्पसंख्यांकांना भारतात येण्याचे दरवाजे उघडून देईल असं मत गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं आहे हे नागरिक तिथं धार्मिक अत्याचार सहन करत असल्याचंही ते म्हणाले काल रात्री केलेल्या अनेक ट्विटच्या माध्यमातून त्यांनी हे विधेयक सत्यात उतरवल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत

ससंदेत मंजूर झालेलं नागरिकत्व सुधारणा विधेयक विभाजनकारी मानसिकता तयार करण्याचा भाजपाचा डाव आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मालिक यांनी केला

झारखंड विधानसभा निवडणूकांच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रचार आज संपणार आहे

यामध्ये रांची हझारीबाग गिरिध बोकारो छत्रा रामगढ आदी जिल्ह्यांचा समावेश आहे

आजच्या या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपा नेते शिवराज सिंग चौहान काँप्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे राज बब्बर झारखंड मुक्ती मोर्चाचे शिवू सोरेन हेमंत सोरेन आदि नेते प्रचार करणार आहेत

शालेय शिक्षणात लैंगिक शिक्षणाचा समावेश करावा जेणेकरून मुलांना लहान वयातच त्याचं महत्त्व समजून ते सर्व सुजाण नागरिक बनतील अशी प्रतिक्रिया उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली ते काल नवी दिल्ली इथं फिक्की तफें आयोजित शालेय शिक्षण या विषयावरील परिषदेत बोलत होते मूल्याधारित शिक्षणावर भर देत ते म्हणाले की शिक्षणाचा उपयोग केवळ रोजगार मिळवून देण्यासाठी न होता व्यक्तीचं सक्षमीकरण आणि ज्ञानप्राप्तीसाठी देखील त्याचा उपयोग व्हावा असंही ते म्हणाले शिकवणी पद्धतीमध्ये देखील आमूलाग्र बदलाची गरज असल्याचं ते म्हणाले

खुल्या बाजारात जास्त प्रमाणात कांदा यावा म्हणून सरकारनं हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे सर्व राज्य सरकारांनी कांद्याच्या अवैध साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची विनंती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं केली आहे

कांद्याची आयात करणाऱ्यांना यातून वगळण्यात आलं आहे जगातल्या उर्जेची वाढती गरज पाहाता जीवाष्म श्रेनावरचं अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीनं अधिकाधिक देशांनी आतंरराष्ट्रीय सौर आघाडीत सहभागी व्हावं असं आवाहन भारतानं केलं आहे माद्रिदमध्ये सुरू असलेल्या सौर आघाडीच्या मंत्री परिषदेत बोलतांना पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल हे आवाहन केलं लहान बेटांच्या स्वरूपात असलेल्या विकसनशील देशांच्या सौर उर्जा वापर या विषयावर ही परिषद आयोजित करण्यात आली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा होलांड यांनी चार वर्षापूर्वी सुरू केलेल्या या सौर आघाडीनं गेल्या चार वर्षात चांगलीच प्रगती केली आहे असंही जावडेकर यांनी यावेळी सांगितलं

महिला फुटबॉंल संघानं सलग तिसरं सुवर्ण पदक जिंकलं कबड्डीमध्ये पुरुष आणि महिलांच्या संघानं सुवर्ण पदक जिंकलं

दशरथ रंगशाळा इथं या आज या स्पर्धेचा सांगता समारंभ होणार आहे निधीच्या कमतरेमुळे कोणत्याही आरोग्यविषयक योजना न थांबवण्याचे आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत ते काल मुंबईत झालेल्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते